यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणूगोपाल रेड्डी तसंच विविध कंपन्याचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते गेल्या वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन राज्यानं दोन लाख कोटी रुपयांची ग्रंतवणूक आकर्षित केली आहे कोविड संकटाच्या सहा महिन्यातच्या काळात एक लाख बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी एक उत्तम उदाहरण आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल द्रदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना स्थिती कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला द्रवरुप प्राणवायू व्हेंटिलेटर्स औषधं यांचा पुरेसा साठा करून ठेवावा अलगीकरण विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात हा विषाणू ज्या वेगानं पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या

कृती पथकाचे सदस्य असलेल्या डॉ शशांक जोशी यांनी यासंदर्भातली माहिती दिली

दरम्यान इंग्लंडमधून निघालेल्या पाच विमानांपैकी तीन विमानं काल मुंबईत दाखल झाली

मात्र खबरदारी म्हणून या प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली औरंगाबाद शहरात काल ब्रिटन इथून नऊ नागरिक दाखल झाले या सर्वांची कोविड चाचणी करण्यात आली

संचारबंदीच्या काळात औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकाराच्या आस्थापना रात्री साडेदहा वाजेपासूनच बंद करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सूनील चव्हाण यांनी दिले आहेत नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे रस्त्यावर पाच पेक्षा जास्त लोक आढळून आले आणि आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती असंख्य पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली होती परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील असं त्यांनी सांगितलं

यंदा एप्रिल मे मध्ये दहावीची परिक्षा होण्याची शक्यता मंडळानं वर्तवली आहे

हा निकाल दपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगूंडे यांनी केलं आहे संस्क्रती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा अटल संस्कृती गौरव प्रस्कार या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मानपत्र पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

स्पंदन या संस्थेतर्फे दिला जाणारा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे तर प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मलिक यांनी सांगितलं

औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर लातूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीनं मराठवाडा विभागीय कार्यकर्ता संवाद आणि शेतकरी मेळावा परभणीत काल घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

ग्रामपंचायत निवडण्कीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याभरात शेतकरी विधेयकाबाबत जनजागृती यात्रा काढण्यात येणार असल्याचं पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय खेळ प्राधिकरण साई अंतर्गत असलेल्या जलतरण तलाव आणि हॉकी मैदानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांनी काल विद्यापीठात वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे

धर्माबाद मनमाड धर्माबाद विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून सुरु होणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं काल जाहीर केलं ही विशेष रेल्वे संपूर्णपणे आरक्षित असणार आहे

दरम्यान नांदेड बंगळ्रु नांदेड या उत्सव विशेष गाडीला एक फेब्रवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

यामागे दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या दरम्यान होणारे भांडण तंटे वाद यापासून गावाला मुक्त करण्याचा हेतू असून कोणतही छुपं राजकारण नसल्याचं त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जळालेली रोहीत्र तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्याचे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत रोहित्र जळाल्यामुळे वीज पुरवठा बंद असल्यान शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावं लागत आहे या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत

जिल्ह्यात पाणी विक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या बेकायदेशीर प्रकल्पांवर कारवाई करणं आवश्यक असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्याच्या कळमन्री तालुक्यातल्या हातमाली इथं शेताच्या ऑनलाईन फेरफारमध्ये दरुस्ती करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी आणि कोतवालाला काल पोलिसांनी अटक केली संशय आल्यानं या दोघांनीही लाच स्वीकारली नव्हती मात्र त्यांच्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे